राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल अवर्षणग्रस्त भागात क्लाऊड सीडीगच्या माध्यमातून पाऊस पाडला जाणार आहे त्यासाठी औरंगाबाद येथे सी बॅन्ड डॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे राज्यात विदर्भ आणि मराठवाडा या औदयोगिकृष्ट्या अविकसित भागांचा विकास होण्यासाठी या विभागातील औद्योगिक घटकांना देण्यात येणारी विज बिल माफीची सवलत प्ढच्या पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णयही आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला

राज्यात मध उद्योगाचा विकास एक मुख्य उद्योग म्हणून करण्यासाठी मध केंद्र योजना राबवायला आज मान्यता देण्यात आली राज्यात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोदयोग मंडळाच्या जिल्हास्तरावरील कार्यालयांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे

वन विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून पन्हा वन विभागाकडे ठेवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली यामुळे या शाखेतील नियुक्त्या सेवाज्येष्ठता पदोन्नती आदी बाबींबाबत निर्माण झालेली अडचण दर होणार आहे

राज्यात द्वष्काळग्रस्त भागात स्रू असलेल्या चारा छावण्यांमधल्या जनावरांना टँकरदवारे पाणी प्रवठा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ़यांसाठीदेखील छावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसंच त्यांच्या कटंबातल्या महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये राहत आहेत या महिलांसाठी तात्पूरती स्वच्छता गुहे उभारण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत

विधिमंडळ कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत आज याबाबत निर्णय घेण्यात आला या बैठकीत या अधिवेशनाची रूपरेषा तयार करण्यात आली

येत्या तीस तारखेला नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर राज्यातले काँग्रेसचे नेते राधाकष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज मुंबईत वृतसंस्थेला सांगितलं विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश ही आता फक्त औपचारिकता राहिली असून हा प्रवेश बिनशर्त असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं विखे पाटील यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करायचा का नाही हे ठरवायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असं महाजन यांनी सांगितलं आज सकाळी विखे पाटील यांनी महाजन यांची भेट घेतली राज्यात या वर्षअखेरीपर्यंत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डावपेच ठरवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस डावे पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना समाजवादी पार्टी आणि महाआघाडीतल्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली त्याबद्दल काँग्रेसचे राज्य प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी माहिती दिली राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडण्कांसाठी वंचित बहजन आघाडी किंवा मनसेशी निवडणूक पूर्व आघाडी करणार नसल्याचं आज राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर राज्यातल्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत एक जूनला पक्ष नेते आणि पदाधिकारच्यांची बैठक बोलावली आहे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली

शकृंतला काळे आणि सचिव डॉ अशोक भोसले यांनी आज प्ण्यात वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं द्पारी एक वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा सर्व निकाल उपलब्ध झाला

देशाच्या विविध विदयापीठांमधे पी एच डी साठी सादर झालेल्या प्रबंधांचा आढावा घ्यायचं विद्यापीठ अनुदान आयोगानं ठरवलं आहे देशात संशोधनाचा दर्जा खालावला असून त्याच त्याच विषयांवर प्रबंध सादर होत असल्याचं लक्षात आल्यावरुन आयोगानं हा उपक्रम हाती घेतला आहे यासंबंधी पृढचे सहा महिने अभ्यास करण्याकरता आयोगानं प्रस्ताव मागवले आहेत इच्छुक व्यक्तींनी आणि गटांनी आपली क्षमता पूर्वपीठिका कार्यपदधती इत्यादी तपशीलासह प्रस्ताव पाठवावेत असं आयोगाच्या स्त्रांनी सांगितलं राज्य सरकारनं महिलांना कमी किमतीत सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देण्यासाठी अस्मिता या ब्रॅंडची निर्मिती केली आहे या विषयी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंबईत माहिती दिली जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आयोजित उमेद अभियान या कार्यक्रमात त्या बोलत होत्या

आदल्या दिवशी लोकसभा निवडण्कीचा अंतिम टप्पा संपला

वेधशाळेच्या आकडेवारीनुसार

दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही तुरळक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे